व्यंकय्या नायड्र यांची नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी निवडणुकीतल्या यशाबद्दल नायडू यांनी मोदींचं अभिनंदन केलं आंध्र प्रदेशचे वाय एस आर काँप्रेसचे अध्यक्ष वाय एस जगन मोहन रेड्डी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत रेड्डी यांची सर्वान्मते आंध्र प्रदेशच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे

जगनमोहन रेड्डी यांनी काल हैदराबाद मध्ये राज्यपाल ई एस एल नरसिंहन यांचीही भेट घेतली राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं होतं येत्या गुरुवारी जगनमोहन रेड्डी आंध्रप्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत

मात्र व्हिसाची मुदत वाढवून न मिळाल्यास सरकारने दिलेला पद्म पुरस्कार परत करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे

यामध्ये कसलीही जीवित अथवा मालमत्तेची हानी झाली नसल्याचं वृत्त आहे

वेदांत गणेश पवार असं या मुलाचं नाव असून या दुर्घटनेत त्याचे वडील गणेश पवार हे देखील गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी पोलिसांनी पॅरा सेलिंग चालका विरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

यात चार जण जखमी झाले आहेत जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत

अनेकदा निवेदन देऊनही प्रशासन ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं आहे

या स्पर्धेतल्या विजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे

हिमंता हे आसामचे आरोग्य आणि शिक्षण मंत्री आहेत हिमंता यांच्या निवडीमुळं आशियाई बॅडमिंटन परिषदेकडून भारतात बॅडमिंटनच्या विकासासाठी मोठं पाठबळ मिळेल अशी खात्री भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी व्यक्त केली आहे